यावेळी दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार असून विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर ते चर्चाही करणार आहेत भारत आणि फिनलंडमधल्या संबंधांचा भविष्यात विस्तार करण्याच्या दृष्टीनं आजची परिषद महत्त्वाची मानली जाते दोन्ही देशांदरम्यान व्यापार आणि गृंतवणूक शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच संशोधन आणि विकास या क्षेत्रांमध्ये सहकार्य आहे

बंगाल अधिसचना पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज अधिसूचना जारी होणार आहे

दरम्यान राज्यात पहिल्या दोन टप्प्यांसाठीच्या प्रचाराला वेग आला आहे विविध पक्षांचे प्रमुख प्रचारक राज्यभरात सभा घेत आहेत भाजपचे अध्यक्ष जे

नड्डा यांचीही आज बांकुरा इथं सभा होणार आहे आसाममधील कार्यक्रम संपवून बंगालमध्ये दाखल झालेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री भाजप नेत्यांची बैठक घेतली याशिवाय माकप कॉग्रेस आणि तृणमूल कॉग्रेसच्या नेत्यांचाही जोरदार प्रचार सुरू आहे तृणमूल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी हे आज पुरुलिया इथं तीन सभा घेणार आहेत

आसाम मोहीम अनेक मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभामुळं आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराला वेग आला आहे विविध पक्षांच्या स्टार प्रचारकांबरोबरच वरिष्ठ नेत्यांची मुलेही निवडणुकीच्या प्रचारात आघाडीवर येत आहेत त्यांच्या प्रचार सभांना गर्दीही होताना दिसत आहे आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र आणि कॉंग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्याकडं या निवडणुकीत पक्षाच्या जाहीरनामा समितीची जबाबदारी देण्यात आली आहे याशिवाय कॉंग्रेसनं माजी प्रदेशाध्यक्ष अंजन दत्त यांच्या कन्या अंकिता दत्त यांना अमगुडी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे आसाम नीतीन खाडे विधानसभा निवडणुकीत मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळणं आवश्यक असल्याचं आसामचे मुख्य निवडणूक आयुक्त नीतीन खाडे यांनी सांगितलं आहे त्यांनी काल मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी तयार केलेल्या तीन चित्ररथांना हिरवा झेंडा दाखवला या चित्ररथांच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन केलं जाणार आहे

अर्ज दाखल केलेल्यांमध्ये एन

कॉंग्रेसचे अध्यक्ष एन रंगासामी यांचाही समावेश आहे ते दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवणार आहेत

याशिवाय रेल्वे शिक्षण आरोग्य आणि रस्ते वाहतूक मंत्रालयानं केलेल्या विविध मागण्यांवर चर्चा आणि मतदानही आज होणार आहे

तसंच रेल्वे पर्यटन आणि अन्न प्रक्रिया उद्योगांच्या कामकाजावरही चर्चा होणार आहे ओम बिर्ला इतर देशांच्या संसदेनं मंजूर केलेल्या कायद्यांबाबत आणि सार्वभौम देशांच्या अंतर्गत घडामोडींबाबत इतर कोणत्याही संसदेमध्ये चर्चा होणं योग्य नाही असं मत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काल व्यक्त केलं आंतरसंसदीय संघाचे अध्यक्ष ड्यूअर्ट पाशेको यांनी काल बिर्ला यांची संसद भवनात भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते भारतीय संसदेच्या निमंत्रणावरून पाशेको हे एक आठवड्याच्या भारत दौऱ्यावर आले आहेत ते आज संसद सदस्यांबरोबर संवाद साधणार आहेत भारताला लोकशाही मूल्ये आणि संस्कृतीचा हजारो वर्षांचा समृद्ध वारसा असून भारतीय राज्यघटनेनं अनेक देशांना दिशादर्शन केलं आहे असं कौतुक पाशेको यांनी केलं

धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्याच्या संख्येवरही मर्यादा घालण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत

या सर्वच ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक आहे

नागरिकांसाठी जागोजागी हँड सनिटायजर ठेवणही अनिवार्य करण्यात आलं आहे

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर कुभमेळा हरिद्वार इथल्या कुंभमेळ्यासाठी केलेल्या वैद्यकीय सेवा आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारनं तीन सदस्यांच्या उच्च स्तरीय पथकाची नेमणूक केली आहे राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक डॉक्टर एस

सिंह हे या पथकाचे अध्यक्ष आहेत तर याच केंद्राचे अतिरिक्त संचालक एस

जैन आणि उप संचालिका मीरा धुरीया हे या पथकाचे सदस्य आहेत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमांच्या होणाऱ्या अंमलबजावणीची हे पथक पाहणी करणार आहे

जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या विलायत हुसेन लोन उर्फ सज्जाद अफगाणी हा काल शोपिया जिल्ह्यातल्या रावळपोरा भागात झालेल्या चकमकीत मारला गेला त्याच्याबरोबरच जहांगीर अहमद वणी हा लष्करे तैयबाचा दहशतवादीही चकमकीत मारला गेला शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचं आवाहन केलं होतं मात्र त्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केल्यानं झालेल्या चकमकीत दोघे मारले गेले घटनास्थळावरून अमेरिकी बनावटीच्या रायफलीसह इतर शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे सचिन वाझे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी निलंबित करण्यात आलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास संस्थेनं त्यांना केलेल्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे

या स्पर्धेसाठी पात्र ठरणारी ती पहिलीच भारतीय तलवारबाज आहे

सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होईल दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रेक्षकांना मैदानात प्रवेश न देण्याचा निर्णय गुजरात क्रिकेट संघानं घेतला आहे त्यामुळे आजचा सामना प्रेक्षकांशिवाय होणार आहे